या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करणार आहेत

उद्या प्रत्येक केंद्रावर सुमारे शंभर जणांना लस दिली जाणार आहे हा लसीकरण कार्यक्रम प्राधान्यक्रमानुसार राबवला जाणार असून सरकारी आणि खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांना तसंच अंगणवाडी आणि आशा सेविकांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे आरोग्य मंत्रालय लशीच्या वापराबाबतची आणि उपलब्ध साठ्याची माहिती को विन या डिजिटल मंचावर पुरवणार आहे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरेसा साठा सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात आला आहे

पोलिओ लसीकरण तसंच कोविड व्यतिरिक्त इतर आवश्यक आरोग्य सेवांवर कोविड लसीकरण मोहिमेचा परिणाम होऊ नये म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे

त्यादिवशी राष्ट्रपती भवनात काही बालकांना पोलिओची लस दिली जाईल लसीकरण कोरोना लसीकरण मोहिमेसाठी राज्यातही यंत्रणा सज्ज झाली असून ही प्रक्रीया संगणक प्रणालीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना उद्या लस देण्यात येणार आहे त्यांना आज संध्याकाळ पर्यंत एसएमएस पाठवण्यात येणार आहेत ज्यांना एसएमएस येईल त्यांनी आपलं ओळखपत्र घेऊन लसीकरण केंद्रावर यावं असं अवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ

आणि ते बरोबर असेल तर त्यांना तिथे लस दिली जाईल

कोरोनाची लस मोफत देण्याबाबत अद्याप कोणातीही निर्णय झालेला नाही

याला स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली असुन पालीकेच्या आगामी सर्वसाधरण सभेत या विषयाला मंज्री मिळेल अशी अपेक्षा आहे

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रूडे जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांनी लस घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांचं स्वागत केलं सर्व जिल्ह्यांमध्ये लसीच्या मात्रा शीतपेट्यांतून सुखरूप जतन केल्या जात आहेत लसीकरण कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला टप्पा उद्यापासून सुरु होणार असून त्यानंतरच्या टप्प्यात पोलीस कर्मचारी उर्वरित आरोग्य सेवक आणि नंतरच्या टप्प्यात अन्य दुर्धर आजाराने ग्रस्त तसंच ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे

आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात आघाडीवरील कोरोना योद्धे म्हणजे रुग्णांच्या थेट सेवेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अतिशय महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं जाईल तिसऱ्या टप्प्यात अन्य आजाराने ग्रस्त असणारे नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक लसीकरणाचे लाभार्थी ठरणार आहेत

प्रामुख्यानं लसींचा पुरवठा कोणत्या पद्धतीनं होतो यावरच हे संपूर्ण वेळापत्रक अवलंबून राहणार असल्याचं या सूत्रांनी स्पष्ट केलं

या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे ब्रीटनमध्ये प्रथम आढळलेल्या आणि झपाट्यानं संक्रमित होणार्याआ कोरोना विषाणूच्या नव्या प्रजातीची लागण झालेल्या राज्यातल्या रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ झालेली नाही

कोरोना विषाणूचा उगम कोठून झाला याबाबत हे पथक तपास करणार आहे हे पथक दोन आठवडे विलगीकरणात असतानाच काम सुरू करणार आहे विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर या पथकाचे सदस्य व्हानमधील संशोधन संस्था रुग्णालयं आणि मासळीबाजारात प्रत्यक्ष जाऊन चौकशी करतील असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी

यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांची संमती अनिवार्य असणार आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार